तत्पूर्वी राष्ट्रपतींचं काल सायंकाळी पुण्याच्या लोहगाव विमानतळावर आगमन झालं राज्यपाल चे विद्यासागरराव यांनी त्यांचं स्वागत केलं पालकमंत्री गिरीष बापट महापौर मुक्ता टिळक यावेळी उपस्थित होते नाशिक मधल्या मांगीतुंगी धिं तीन दिवसांच्या विधशांती अंहिसा संमेलनाचं काल राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन झालं केंद्रीय नौवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देशातल्या गुंतवणूकदारांना मंत्रालयाच्या विविध योजनांमधे गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं आहे मुंबई िं आयोजीत केलेल्या सागरी क्षेत्र आणि आर्थिक वाढ या विषयावरच्या परिसंवादात ते काल बोलत होते देशाची आर्थिक व्यवहार्यता वाढली असून गुंतवणूक करण्यासाठी हीच खरी वेळ असल्याचं गडकरी यांनी सांगितलं मंत्रालयानं हाती घेतलेल्या सागरमाला योजनेत गुंतवणूक करण्यासाठी खाजगी क्षेत्राला मोठा वाव असून त्यांनी याचा फायदा करुन घ्यावा असं आवाहन गडकरी यांनी केलं रोरो सेवाहॉवरक्राफ्ट क्टिश्मरीन सी प्लेन अशा अनेक सेवा देण्याचा मंत्रालयाचा विचार असून यात देशातल्या कंपन्यांनी पुढं येऊन गुंतवणूक करावी असं गडकरी म्हणाले मुंबई विमानतळावरच्या दोन्ह धावपट्या आज रात्री अकरा वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत दुरुस्ती आणि देखभालीच्या कामानिमित्त मुख्य आणि पर्यायी धावपट्टी सहा तास बंद राहणार असल्यानं प्रवाशांना मोठा त्रास होण्याची शक्यता आहे

प्रवाशांनी विमानांच्या वेळेत झोलला बदल तसंच विमानं रद्द झाल्याची माहिती एअर डियाच्या संकेतस्थळावरुन अद्विरुन किंवा कॉलसेंटरमधून घ्यावी असं आवाहन एअर ांडियानं केलं आहे धावपट्टी बंद राहिल्यानं त्रिर कंपन्यांच्या विमानसेवेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे मुंबई विमानतळावरुन दररोज जवळपास एक हजार विमानांची वाहतुक होते नक्षलवादी संघटनांशी संबध असल्याच्या संशयावरुन अटकेत असलेल्या पाच माओवाद्यांच्या जामीनाला राज्यसरकारनं विरोध केला आहे सरकारी वकील अर्छ्क्रोव्हकेट उज्वला पवार यांनी काल पुण्यातल्या न्यायालयात युक्तीवाद करताना नक्षलवादी नेता गणपती आणि वरवरा राव यांच्यातलं ई मेल संभाषण न्यायालयात सादर केलं

बुडोपेस्ट ॐ झालेल्या जागतिक कुस्ती अंजिक्यपद स्पर्धेत भारताच्या बजरंग पुनिया याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं

पुनीया यानं यापूर्वी आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं